विविध अल्प बचत व्याज दरात वाढ

क्रिकेटपटू विराट कोहली आणि महिला भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर

डाये चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात आज जोरदार पावसाची शक्यता

भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राचा कोनशीला समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं झाला त्यावेळी ते बोलत होते

केंद्र सरकारनं घेतलेल्या काही कठोर निर्णयांच त्यांनी समर्थन केलं

आशा कार्यकर्त्यांच्या कौशल्य आणि समर्पित भावनेची प्रशंसा करून पंतप्रधानांनी त्यांना ग्रामस्थांचं जीवनमान सुधारण्यासाठी इतर सरकारी यंत्रणांबरोबर समन्वयानं काम करण्याचं आवाहन केलं सरेश प्रभ केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी देशातील सर्व विमान कंपन्या विमानतळ विमान विषयक प्रशिक्षण संस्था आदींच सुरक्षा विषयक परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत जेट विमान कंपनीच्या एका विमान उड्डाणा दरम्यान काल प्रवासी कक्षात हवेच्या दाबाची समस्या निर्माण झाल्यामुळे काही प्रवाशांच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरु झाल्याच्या घटनेची नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं गंभीर दखल घेतली असून या घटनेबाबत त्वरित एक अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत हे विमान मुंबईहून जयपूर कडे जात होतं

वाढलेले व्याजदर पुढल्या महिन्यांपासून लागू होतील

नुकताच शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

शाळेतले विद्यार्थी हे अतिशय ग्रामिण भागातले आदिवासी समाजातले आहे त्यांच्या मनात स्वच्छतेची ज्योत जागविण्यात शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्याना यश मिळाले दैनंदिन स्वच्छता त्यांच्या अंगी भिनवली स्वतःची शरीर स्वच्छता आणि परीसर स्वच्छतेबाबत सर्वजण जागृत झाले

हा आदर्श इतर शाळांनी राबविला पाहिजे रमेश कदम आकाशवाणी वार्ताहर हिंगोली पालघर स्वच्छ भारत अभियान केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशातल्या गरीब कुटुंबासाठी मोफत शौचालय योजना राबविण्यात येत आहे स्वघ्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या बऱ्याच गरीब कुटुंबांना घरात शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळालं आहे डुंगीपाडा इथल्या लाभार्थी पौर्णिमा वरठा यांची ही प्रतिक्रीया माझ नाव पौर्णिमा वरठा आहे पूर्वी टॉयलेट नव्हते बाथरुम नव्हते

टॉयलेट बांधून मिळाल्यामुळे घाण कमी झाली

स्पेशली गरीब लोकांसाठी तर खुपच मोठी गोष्ट आहे खुप खुप धन्यवाद

देशात सर्वत्र भाद्रपद चतर्थीला गणपतीची स्थापना होते मात्र टेम्भे गणेशाची स्थापना दरवर्षी एकादशीला होते आणि विसर्जन प्रतिपदेला म्हणजे सर्व गणपतींचे विसर्जन झाल्यावर दोन दिवसांनी होते

निर्माल्याच पावित्र्य अबाधित राखून तयार होणाऱ्या खताचा वापर सार्वजनिक उद्यानातील झाडांसाठी केला जाणार आहे

या ग्रूपने शहरभर समाजमाध्यमातून निर्माल्य कचऱ्यात टाकू नये अशी विनंती जनतेला केली आहे महापालिकेने या ग्रूपला सहकार्य केले असुन दररोजचा कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडी मधे निर्माल्यही गोळा केले जात आहे गोळा केलेल्या निर्माल्याचा सेंद्रिय खतासाठी वापर केला जात असल्याची माहिती पालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांनी आकाशवाणीला दिली अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर प्रहार चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर डी ओनं काल ओडीशाच्या बालासोर इथून भू पृष्ठावरून भू पृष्ठावर मारा करणाऱ्या देशांतर्गत विकसित प्रहार या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली प्रहर एक समकालीन शस्त्रास्त्र पद्धती असून अनेक प्रकारची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रहारच्या यशस्वी चाचणीबद्दल डी आर डी ओ लष्कर आणि संबंधित सदस्यांच अभिनंदन केल आहे सभाष देशमख कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळेपर्यंत योजना चालूच राहील अशी ग्वाही संपर्क मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालूक्यातील वडगाव येथील श्री ब्रम्हनाथ सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते एमआयडीसी आयकर महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीच्या मिळकतीवर प्राप्तीकर विभाग कर आकारू शकत नसल्याचा महत्वपूर्ण निकाल प्राप्तीकर अपिलीय न्यायाधिकरणानं दिला आहे

खेल रत्न परस्कार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न प्रस्कार जाहीर करण्यात आला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्राचा कुस्तीगीर दादू चौगुले ध्यानचंद पुरस्काराचा मानकरी ठरला काही दिवसांपूर्वी या प्रस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय प्रस्कार दिले जात आहेत यावर्षीच्या विविध क्रीडा पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली

हवामान् बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या डाये चक्रीवादळानं मध्यरात्रीच्या सुमारास ओदिशाच्या किनारपट्टीला गोपालपूर नजिक तडाखा दिला सकाळी या चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र कमीदाबाच्या पट्टयात झालं असून तो उद्या संध्याकाळपर्यंत छत्तिगड मध्यप्रदेश मार्गे थेट गुजरात पर्यंत मजल मारेल या कमीदाबाच्या पट्टयाच्या प्रभावामुळे आज विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उद्या विदर्भात सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे